या परीक्षेत राजस्थानचा नलिन खंडेलवाल प्रथम आला आहे तर दिल्लीचा भाविक बन्सल दुसरा आणि उत्तर प्रदेशचा अक्षत कौशिक या परीक्षेत तिसरा आला आहे एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे ही परीक्षा घेतली जाते तेलंगणाची मालिनी रेड्डी या परीक्षत मूलींमध्ये पहिली आली असून देशात ती सातव्या क्रमांकावर आहे

अकोल्याची दिशा सचिन अग्रवाल हिने महाराष्ट्रातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक प क्रिावला आहे

रमजान ईद चा सण आज राज्यात सर्वत्र पारंपरिक उत्साहाने साजरा झाला ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाह मधे विशेष नमाज अदा करण्यात आली राज्यपाल चे

यावेळी मौलवी झिया उर रहमान शेख यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत प्रार्थना म्हाज्ञी त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते मिठाई वा पि करण्यात आलं परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली यावेळी महानगरपालिका प्रशासनानं स्वागत कक्ष उभारून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या बुलडाणा शहरातील िबाल चौकानजीकच्या ईदगाह मैदानावर आज सकाळी नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शूभेच्छांचा वर्षाव केला जिल्ह्यातील खामगाव नांद्रा जळगाव जामोद यासह सर्व ठिकाणच्या सर्व मशिदी आणि मैदानांवर सामूहिक नमाज अदा करण्यात आली

वाशिम मधेही ईद उल फित्र साजरी झाली देशात नव्यानं एक लाख गावं डिजि करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं केंद्रीय मनुष्यबळ तसंच दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितलं ते आज अकोल्यात वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी अकोल्यात केंद्रीय विद्यालय आवश्यक असून त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आधासन त्यांनी दिलं केंद्रात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अकोल्यात पहिल्यांदा आल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार करणात आला यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

ते आज गडचिरोलीत वार्ताहर परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना सौर पंप घेण्याची सक्ती केली जात आहे ही बाब गरीब शेतकऱ्यांना परवडणारी नाही

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात झोला त्यांच्या महत्वाकांक्षी चांद्रयान दोनला चंद्रावर पाठवण्यासाठी योग्य अवकाश मार्ग सापडला आहे

पर्यावरण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरणदिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हानिं आहे

निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल पर्यावरणनिमित्त आज राजभवनात आयोजित कार्यक्रमामधे राज्पाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुंनगीीीर यांच्यासह अनेकानी वृक्षारोपण केलं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाचे अनेक कार्यकर्ते याकार्यक्रमात सहभागी झाले होते

महाराष्ट्र कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीनं नवी मुंबईतल्या ऐरोली धिं जागतिक पर्यावरण दिन आज साजरा करण्यात आला शोभिवंत माश्यांच्या उबवणी केंद्राचं उदघा जि यावेळी करण्यात आलं

त्या आधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिके शसंघाला शुभेच्छा दिल्या भारतीय खेळाडूनी सामने आणि सर्वांची मनही जिंकावीत असं बी मोदी यांनी केलं हिंदी चित्रपठ सूष्टीतले जेष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक उ यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते

आजही राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली सांगलीत आज संध्याकाळी हलका पाऊस झळा यावेळी गाराही पडल्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे

अमरावतीत आज द्रपारी बडनेरा मध्ये वादळी वाऱ्यांमुळे बडनेरा रेल्वे स्थानकावरचे पत्रे उडाले तसंच विद्यूत तारा तु क्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता यामुळे रेल्वे वाहतूक एक तास ठप्प होती आता रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे

नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत असून पावसाच्या आगमनाच्या दृष्टीनं ते अनुकूल असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे दरम्यान आज विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला असून राज्याच्या तिर भागातलं तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहिलं आहे

विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी उष्णतेची ला कायम राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे